स्थापन करायचा राज्य शासनाचा निर्णय

व्यवस्थापन प्राधिकरणाचा निर्णय आणि

यासंबंधीचा शासन निर्णय महिला आणि बाल विकास विभागानं आज जारी केला आहे सध्या कोरोनाचा वाढलेला संसर्ग आणि त्यामुळे बाधीत व्यक्तींचं तसंच मृत्युचं वाढलेलं प्रमाण यांचा बालकांच्या जीवनावरदेखील गंभीर परिणाम होत आहे

या बालकांची काळजी घेणारं कुणीही नसल्यानं ही बालकं शोषण बालमजुरी किंवा मुलांच्या तस्करीसारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त आहे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधिशांच्या जे

कमिटी अर्थात बाल न्याय समितीनं घेतलेल्या आढावा बैठकीत अशा बालकांच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित मुद्यांच्या अनुषंगानं जिल्हा स्तरावर कृतीदल गठित करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार हा निर्णय घेतला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या कृतीदलामध्ये संबंधित जिल्ह्याच्या क्षेत्रातल्या महानगरपालिकांचे आयुक्र पोलीस आयुक्र पोलीस अधीक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य म्हणून तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे समन्वयक म्हणून काम पाहतील तसंच जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी हे या टास्क फोर्सचे सदस्य सचिव आहेत

जिल्ह्यात महापालिका क्षेत्राच्या तुलनेत ग्रामीण भागात संसर्गाचं प्रमाण वाढतं आहे

या सर्व रुग्णांवर विशेष लक्ष दिले जात असून त्यांच्यावर औषधोपचार सूरू केले आहेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ

गोरगरीब रूग्णांच्या सोयीच्या दृष्टीनं या उपचाराचा समावेश महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेत करावा अशी मागणी मुनगंटीवार यांनी राज्य राज्यपाल मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे राष्ट्रीय महामार्गांची रखडलेली कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत

संथ गतीने सुरू असलेल्या कामांविषयी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली कामं दर्जेदार आणि वेळेत पूर्ण नं केल्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशारा चव्हाण यांनी कंत्राटदारांना यावेळी दिला रस्त्यांची कामं करताना भूसंपादन वन विभागाचे परवाने यासह इतर अडचणी लवकरात लवकर सोडवाव्यात प्रसंगी यासाठी राज्यस्तरावर महसूल विभागाबरोबर बैठक घ्यावी तसंच अशा अडचणी येऊ नयेत यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावेत रस्त्यांच्या कामांना नागरिकांचा विरोध का होतो याचा अभ्यास करण्यासाठी अभियंत्यांची नियुक्ती करून अहवाल सादर करावा त्याचप्रमाणे रस्त्यांच्या बाजूला असलेल्या जमिनींचं सीमांकन करण्यासाठी आणि त्याची नोंदणी महसूल विभागात करण्यासंदर्भात यंत्रणा विकसित करावी अशा सूचनाही अशोक चव्हाण यांनी यावेळी दिल्या

विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्याची काळजी याला आमची प्राथमिकता आहे असं त्यांनी सांगितलं

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली दहा दिवसांच्या या लॉकडाऊनच्या काळात खासगी आस्थापना बंद ठेवण्यात येतील सकाळच्या वेळी म्हणजे दुपारी बारा वाजेपर्यंत किराणा आणि अन्य अत्यावश्य्क सुविधांचीच दुकानं खुली ठेवण्यासाठी परवानगी आहे या काळात सर्व प्रकारचे बाजार बंद राहणार आहेत वैद्यकीय कारणाशिवाय कोणालाही बाहेर पडता येणार नाही अशी माहिती महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी या बैठकीनंतर दिली जनता दलाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार संभाजीराव काकडे यांचं वार्धक्यानं निधन झालं

बारामती लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते त्यापूर्वी आमदार म्हणून त्यांनी जनसेवा केली समाजवादी चळवळीचे ते बिनीचे शिलेदार होते प्रदेश जनता दलाचे ते अध्यक्ष होते पुणे जिल्ह्यातल्या आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली होती सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिलं होतं त्यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूःख व्यक्त केलं आहे संभाजीराव काकडे साहेब सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळीनं कार्य करणारे नेते होते राजकारण समाजकारण सहकार अशा समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कार्य करणारं ध्येयवादी तत्वनिष्ठ नेतृत्वं म्हणून ते कायम स्मरणात राहतील असं अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे राज्यात औरंगाबाद आणि अमरावती इथं भारतीय अन्न महामंडळाची दोन विभागीय कार्यालयं सुरु होत आहेत ही कार्यालयं लागलीच कार्यान्वित होतील अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार तसंच अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली भारतीय अन्न महामंडळाच्या अखत्यारितल्या मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातल्या व्यवहारांचं काम या कार्यालयांमधून पाहिलं जाईल असं दानवे यांना सांगितलं याचा शेतकरी सार्वजनिक अन्न वितरण योजनेचे लाभार्थी सामाजिक संस्था शासकीय यंत्रणा तसंच मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातल्या ग्राहकांना लाभ होईल असं दानवे यांनी म्हटलं आहे गडचिरोली जिल्ह्याला सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून ओळख मिळावी यासाठी कृषी विभागानं विशेष नियोजन करावं तसंच पारंपरिक शेतीला आधुनिकतेचेचं बळ देतानाच ती कमी खर्चाची आणि उत्पादन वाढविणारी असावी यासाठी कृषी विद्यापीठांनी वाण आणि अवजारं संशोधन करावं असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे

जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते विडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रुग्णालयाचं आज लोकार्पण झालं आमदार निधीतून साकारलेलं हे जिल्हातील पहिलं कोविड रुग्णालय आहे

सर्व वार्डमध्ये सी सी टीव्हीच्या निगराणीत रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत या रुग्णालयाची क्षमता दीडशे खाटांची असून लवकरच या रुग्णालयात अतिदक्षता विभागही सुरु केला जाणार आहे रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होवू नये यासाठी ऑक्सिजन टॅंक बसवली आहेत

देशव्यापी लॉकडाऊनची शक्यता कमी दिसत असल्यानं तसंच बाजारात पतप्रवाह वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं नुकत्याच जाहीर केलेल्या उपाय योजनांमुळे शेअर बाजारात उत्साह दिसला आशियाई बाजारांमधले सकारात्मक कलही प्रोत्साहक ठरले